पंतप्रधान भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असून सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी देशात अनेक पावलं उचलली जात आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं त्याचबरोबर जगभरातल्या देशांनी या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करावी असं आवाहनही मोदी यांनी केलं

ही तीन दिवसीय परिषद डेन्मार्कच्या सहकार्याने घेण्यात येत आहे आगामी दशकासाठी सागरी क्षेत्रातल्या भारताच्या पथदर्शी कल्पना आणि या क्षेत्रात भारताला अग्रस्थानी नेण्याच्या उद्देशानं या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे जगभरातल्या अनेक देशातील तज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत भारतीय सागरी क्षेत्रातल्या व्यवसायाच्या संभाव्य संधी आणि गुंतवणुकीवर यावेळी विचार विनिमय होईल या परिषदेत नवीन तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवांची प्रात्यक्षिकं पाहता येणार आहेत तसंच सागरी क्षेत्रातील नव्या घडामोडीची माहितीही मिळणार आहे

जागतिक व्यापार परिषद कोरोना लशींचं उत्पादन वाढवण्यासाठी औषध कंपन्यांना सहकार्य करावं असं आवाहन जागतिक व्यापार संघटनेनं आपल्या सदस्य देशांना केलं आहे लसींच उत्पादन तिप्पट करून ती गरीब देशांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं या संघटनेनं म्हटलं आहे

आंध्र शाळा अफवा आंध्र प्रदेशातल्या शाळा मार्च महिन्यापासून बंद राहणार असल्याच्या वृत्ताचा राज्याचे शिक्षण मंत्री आदिमुलापू सुरेश यांनी काल इन्कार केला

टप्प्या टप्प्यात शाळा सुरू करणारं आंध्र प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य आहे राज्यानं शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केलं असूनअभ्यासक्रम कमी केला असल्याचं सुरेश यांनी सांगितलं शाळा आणि महाविद्यालयांचं कामकाज सुरळीत सुरू होण्याच्या मार्गावर असताना विविध अफवा पसरवल्या जात असल्यानं त्याबाबत चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले गेले असल्याचंही त्यांनी सांगितलं निवडणक पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली

या अर्जाची छाननी द्सऱ्या दिवशी केली जाईल

या बातम्या आपण न्यज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐक शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यज पूणे फेसब्रक पेज ऑल इंडिया रेडियो न्यज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर विधिमंडळ शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये असे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले या निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे

थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही चीन अहवाल चीन सरकारच्या छळवणूक हस्तक्षेप आणि हकालपट्टी करण्याच्या धोरणामुळं या देशातल्या परदेशी वार्ताहरांसाठी काम करण्याच्या स्थितीमध्ये गेल्या वर्षातही सुधारणा झाली नाही उलट ती खालावल्याचं परदेशी वार्ताहरांच्या क्लब ऑफ चायना म्हणजेच एफसीसीसी या संघटनेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे

सलग तिसऱ्या वर्षी अशी परिस्थिती असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे परदेशी पत्रकारांची हकालपट्टी करण्यातही चीन आघाडीवर आहे

पत्रकारांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी चीन सरकार सर्व यंत्रणांचा पुरेपूर वापर करत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे कोरोना काळातील नियमांच्या नावाखाली पत्रकारांच्या हालचालींवर देखरेख ठेवली जात असून अनेक वेळा निर्बंध घातले जात असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं मात्र या अहवालातले आरोप फेटाळले आहेत

यावेळी त्यांचे हजारो समर्थक न्यायालयाच्या आवारात जमा झाले होते मात्र आरोप ठेवलेल्यांपैकी एकाला चक्कर आल्यानं सुनावणी तहकूब करण्यात आली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमाव करण्यास मनाई असतानाही हजारो आंदोलकांनी या नियमांचा भंग करत आपल्या नेत्यांना समर्थन दिलं ब्रिटन जहाज गुजरातमधल्या अलंग या जगातल्या सर्वात मोठ्या जहाज तोडणी बंदरात ब्रिटनच्या द मार्को पोलो आणि मेगालन या दोन जहाजांची तोडणी झाल्याचं उघड झालं आहे ही जहाजं आणखी काही वर्ष कार्यरत राहतील असं आश्वासन आधी दिलं गेलं होतं ही दोन्ही जहाजं एका लिलावात विकण्यात आली होती त्यानंतर मात्र ती दुप्पट किमतीनं भंगारात विकण्यात आली

जुनाट जहाजं धोकदायक कचरा समजली जातात आणि त्यांना ब्रिटनमधून विकसनशील देशांमध्ये पाठवणं बेकायदा आहे

निधन मध्य प्रदेशातल्या खांडवा इथले भाजपचे खासदार नंद कुमार सिंग चौहान यांचं काल रात्री दिल्ली मधल्या मेदांता रुग्णालयात निधन झालं त्यांची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंद कुमार सिंग चौहान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केल आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनावरील लसीकरणाचा दुसरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी सुरू झाला आहे त्याचा आवश्य लाभ घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार